घटना लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या तिर टप्प्यातला प्रचार शिगेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या अहमदनगर क्रिं प्रचारसभा

नागपूर मधल्या मतदानाविषयी अधिक माहिती आकाशवाणी प्रतिनिधी गौरी मराठे यांच्याकडून ऐकूया

वाशिम जिल्ह्यात आज एका नवरदेवानं बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं आणि मगच मांडवाची वाट धरली कारंजा तालुक्यात म्हसला क्विले चेतन रामेश्वर घोडसाड यांच आज सकाळी साडेआकरा वाजता कामरगाव क्वि लग्न होणार होतं

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या मंगरुळपीर शहरात दोन मतदान केंद्रांमधली जिक्ट्रॉनिक मतदान यंत्र बिघडल्यानं तासभर मतदारांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागलं यवतमाळ जिल्ह्यातल्या मतदानाविषयी अधिक माहिती आमचे वार्ताहर श्रीकांत राऊत यांच्याकडून

वाघेझरी खेल्या जिल्हा परिषद शाळेतलं मतदान केंद्र आता सुरक्षेच्या दृष्टीनं विस्त्र हलवण्यात आलं होतं मात्र नव्या मतदान केंद्राबर आज सकाळी अकराच्या सुमाराला नक्षलवाद्यांनी हा स्फोट केला त्यात कृणीही जखमी झालं नाही कालही गड्डा जांभिया गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात एक जवान जखमी झाला होता गडचिरोलीत मतदान संपल्यावर केंद्रवरुन परतणा या सीआरपीएफच्या जवानांवर नक्षली अतिरेक्यांनी गोळीबार केला जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं

त्याबद्दल अधिक माहिती देत आहेत

गोंदिया जिल्ह्यातल्या अतिद्र्गम भागात असलेल्या मिसपिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात गावांतल्या साडेतीन हजार ग्रामस्थांनी आज लोकसभा मतदानावर संपूर्ण बहिष्कार टाकला

त्यात अनेक दस्तऐवज जळून खाक झाले आवश्यक कागदपत्रं जळाल्यानं ग्रामस्थांना दाखले मिळू शकत नाहीत

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाचा आढावा घेणारा रेडिओ ब्रीज कार्यक्रम आज रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होणार आहे आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे हा कार्यक्रम सादर केला जाणार असून आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन तो ऐकता येईल या कार्यक्रमात राज्यातल्या सात लोकसभा मतदार संघातले आकाशवाणीचे प्रतिनिधी बातमीदार आणि राजकीय विश्वेषक सहभागी होतील लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यासाठी प्रचारानं जोर धरला आहे सर्व राजकीय पक्षांमधल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचारसभा जागोजाग होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला श्री आज भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेवर त्यांनी प्रखर टीका केली दुस या टप्प्यात मतदान असलेल्या हिंगोली मतदार संघात आता प्रचार जोरात सुरु आहे याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून ऐकूया शेतक यांच्या प्रश्रांबाबत भाजपा सरकारला आस्था नाही दूध द्राक्षे कांदा उस अशा शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला भाव नाही त्यामुळेच शेतक यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत असा आरोप राष्टवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे ते आज नाशिक जिल्ह्यात सिध्दपिंप्री ध्वें नाशिक लोकसभा मतदार संघातले राष्टवादी काँप्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते

भाजपानं कधीही कार्यकर्त्यांना जातपात शिकवली नाही असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज सांगलीत धनगर मेळाव्यात बोलत होते पक्षानंनं आतापर्यंत धनगर समाजाला दिलेल्या न्यायाची आठवण करून देत समाजातले गस्तिमज दूर करण्यासाठी या मेळाव्यात सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या अहमदनगर क्रि प्रचारसभा होणार आहे भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे याविषयी अधिक माहिती ऐक्रया आमचे वार्ताहर मनोज सातपूते यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी काल झाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा परवा शेवटचा दिवस होता

एनरॉन प्रकरणातला खटला बंद करण्याची राज्य शासनाची विनंती सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली

विधान भवनातल्या त्यांच्या पुतळ्याला विधी सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसचं विधानसभेचे सचिव उप सचिव अधिकारी आणि कर्मचा यांनी देखील फुले यांच्या पुतळ्याला गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली

या प्रकल्पांमधला उपयुक्त जलसाठा संपल्यानं ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे

पाणीटंचाईमुळे शहरी भागात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आला आहे राजकीय पक्षांना निधी पुरवण्याच्या निवडणूक रोखे योजनेला आव्हान देणा या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेली याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर सुनावणीला आली आहे रोख्यांद्वारे देणगी देणा यांची नावं गुप्त ठेवण्याची तरतूद काढून टाकावी किवा तोपर्यंत या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे ही योजना निवडणुकीतला काळा पस्ती हटवण्याच्या दृष्टीनं काढण्यात आल्याचं महाअधिवक्ता के

वेणूगोपाल यांनी सरकारच्या वतीनं सांगितलं

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा रेल्वे यार्डातून प्लॅटफॉर्मवर गाडीचे रिकामे डबे नेत असताना आज तीन डबे रुळावरून घसरले मात्र यात कोणतीही हानी झाली नाही

ही मुदत आज संपणार होती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क मंडळानं जारी केलेल्या अधिसूचनेत व्यावसायिक प्रतिष्ठानांना हे विवरणपत्र दाखल करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी नंतर ही मुदत वाढवून देण्यात आली आहे

तेव्हा शेतकऱ्यांनी हळदीची तिरत्र कुठंही फडीवर किवा थेट विक्री करू नये जाहीर लिलावात हळदीची विक्री करावी म्हणजे सर्वाधिक भाव मिळेल असं आवाहन बाजार समितीनं केलं आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या शंकरपूर गावाजवळ आज मतदान करुन गावाकडे परत जात असताना चार जणांचा अपघातात मृत्यू झाला त्यांचा ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात घडला

राज्यात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठला असून उष्माघाताचा तडाखा वाढला आहे येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे